प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरूवात झाली असून प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुराना प्रमाणपत्र दिल जाईल आणि त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली जाईल असं त्यांनी सांगितलं सध्या कापूस आणि मका या पिकांवर फवारणीची कामं मोठ्या प्रमाणावर करावी लागणार असल्यानं ही प्रमुख पिकं असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणीचं कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम प्राधान्यानं हाती घेतला आहे असं त्यांनी सांगितलं संबंधित जिल्ह्यातले आत्मा प्रकल्प संचालक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून ग्रामीण भागातल्या शेतमज्रांनी नोंदणी करावी आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केलं आहे

जया जेटली यांच्यावर संरक्षण खात्याच्या थर्मल इमेजर्स खरेदी प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप आहे या प्रकरणी काल निर्णय देताना न्यायालयानं जया जेटली पक्षातले त्यांचे सहकारी गोपाल पचेरलवाल आणि निवृत्त मेजर जनरल एस

मुर्गई या तिघांना काल सायंकाळपर्यंत न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश दिले होते मात्र सीबीआय न्यायालयानं सुनावलेल्या या शिक्षेनंतर लगेचच दिल्ली उच्च न्यायालयान शिक्षेला स्थगिती दिली

कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी काल ही माहिती दिली आयटीआयच्या संकेतस्थळावर प्रवेशासंबंधी सविस्तर माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं

प्ण्यात काल कोविड व्यवस्थापन आणि नियोजनाबाबतच्या बैठकीत ते बोलत होते वाढता रुग्ण आणि मृत्यू दर कमी करणं हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कृती दल निर्माण होत आहेत यामुळे कोरोना उपाययोजनांमध्ये सुसूत्रता येईल असं ते म्हणाले

आतापर्यंत एका दिवसात रुग्ण आढळण्याचा हा उच्चांक आहे

दोन दिवसांपूर्वी कोविडची लक्षणं जाणवल्याने या आमदारांनी कोविड चाचणी करून घेतली त्यात लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आल आहे

यामध्ये परभणी शहरातले नऊ गंगाखेड शहरातले आठ तर तालुक्यातले पाच मानवत तालुक्यातले दोन पाथरी इथले दोन तर जालना जिल्ह्यातल्या मंठा आणि निझामाबाद इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला

दरम्यान शहरातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद शहरात एक ऑगस्टपासून दुचाकी वाहनांना प्रतिबंध केला आहे या आदेशानुसार फक्त शासकीय अधिकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतल्या व्यक्तींनाच यातून सूट देण्यात आली आहे

यातला एक रुग्ण एटिजेन चाचणीतून बाधित आढळला

तर काल नऊ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

एका युवतीचा कोरोना विषाणू संसर्ग चाचणीसाठी नमूना घेतल्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञाने तिला अनावश्यक चाचणी करण्यास सांगून तिच्यासोबत गैरवर्तन केलं पिडीत मुलीने या प्रकाराची बडेनरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानं हा प्रकार समोर आला सदर व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे

या व्यावसायिकाच्या घरासह कार्यालयाचीही झडती घेण्यात आली असून अधिक चौकशी सुरू असल्याचं संचालनालयानं म्हटलं आहे

या रकमेचा धनादेश महासंघाच्या राज्य शाखेचे मानद सचिव श्रीकांत पै यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला बँकेतल्या सेवानिवृत्तांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेचे देशभरात अडीच लाखांवर सदस्य आहेत

डॉक्टरवर हल्ला करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं विषाणूचा पाठलाग चेस दी व्हायरस मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात चाचण्या कराव्या असं देशमुख यांनी सांगितलं तसंच नागरीकांनीही ताप सर्दी खोकला ही लक्षणं जाणवताच तात्काळ तपासणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं

या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे नांदेड शहरातल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयास नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे यांनी काल एक रूग्णवाहीका तीन व्हेंटिलेटर एक कार्डियाक मशिन आपल्या स्थानिक विकास निधीतून दिली आहे

माजी खासदार तुकाराम रेंगे यांच्या नेतृत्वाखाली या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं मागील वर्षी शेतीमध्ये उत्पन्न झालं नसल्यामुळे बाकी असलेलं कर्ज फेडता आलं नाही त्यामुळे या योजनेचा लाभ देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं आज आणि उद्या ऑनलाईन व्याख्यान आणि वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये प्रख्यात विचारवंत ज्येष्ठ पत्रकार डॉ विजय चोरमारे डॉ संजय शिंदे आणि प्राध्यापक बाब्राव गुरव यांचं आज व्याख्यान होणार आहे उद्या ज्येष्ठ साहित्यिक डॉ ऋषिकेश कांबळे आणि गझलकार प्राध्यापक मुकुंद राजपंखे हे विचार मांडणार आहेत

यावेळी हा सण शांततेने आणि शासनानं जारी केलेल्या नियमांचं पालन करून साजरी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर दहावी नापास असलेल्या संभाजी यांनी औरंगाबाद येथे वेल्डिंग वर्कशॉपमधील नोकरी सोड्रन गाव गाठले आणि शेतातील कामासाठी लोखंडी अवजारे बनविण्यास विश्वदीप उद्योगच्या माध्यमातून पेठशिवणी येथे सुरूवात केली मागणी वाढल्यामुळे सुमारे आठ कामगारांच्या मदतीने सौरउर्जेवरील यंत्र तयार करण्यात येऊ लागली आणि पाहता पाहता शेतकऱ्यांच्या गरजा भागविणारे हक्काचे दालन झाले कुषी विद्यापीठ शास्त्रज्ञ अभियंते यांनी भेटी देऊन या कामाचे कौतुक केले यातूनच रोबोट यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास स्थानिकांना यशस्वी रोजगार देत यशस्वी होता येते हेच संभाजी शिराळे यांनी दाखवून दिले आहे

जून महिन्यापासून या लाभार्थ्यांना अनुदान मिळालं नसल्याचं शहराध्यक्ष आदिनाथ खरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे

एकीकडे शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवलं जात आहे तसंच शासनाच्या विविध महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सक्तीनं निवृत्त केले जात आहे तर दुसरीकडे मंत्र्यांना लाखो किमतीच्या गाड्या खरेदी केल्या जातात असा आरोप करत यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला

तक्रारदाराच्या विरोधातल्या लोकांविरुद्ध कारवाई करणं तसंच वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं पाच हजार रुपये लाच मागितली होती त्यापैकी तीन हजार रुपये घेताना त्याला काल एका उपाहारग्रहात सापळा रचून अटक करण्यात आली

यंदा अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष असून या मागणीचं पत्र आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे असंही ते म्हणाले

त्र्यंबकेश्वरमधल्या पुरोहित संघाचे प्रतिनिधी आणि राम मंदिर लढ्यातील कार सेवकांनी ब्रम्हगिरी आणि कुशावर्त तीर्थांमधून हे जल घेऊन ते आखाड्याच्या महतांकडे सुपूर्दे केले आज हे जल आयोध्येकडे पाठवण्यात येणार आहे